काँग्रेस नेते पी चिदंबरम यांच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयानं लूकआऊट नोटीस जारी केली आहे दिल्ली उच्च न्यायालयानं अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर अंमलबजावणी संचालनालय ईडी आणि केंद्रीय गुन्ह अन्वेषण विभाग सीबीआयनं चिदंबरम यांची चौकशी करण्यासाठी काल सायंकाळपासून त्यांचा शोध घेत आहेत मात्र त्यांचा काहीही ठावठिकाणा लागत नसल्याने लूकआऊट नोटीस जारी करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे सीबीआयने काल रात्री चिदंबरम यांच्या घरावर दोन तासात हजर होण्याची नोटीस चिकटवली होती मात्र या मुदतीत चिदंबरम सीबीआयसमोर हजर झाले नाहीत आज सकाळीही सीबीआयने चिदंबरम यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा शोध घेतला पण ते सापडले नाहीत दरम्यान दिल्ली उच्च न्यायालयानं अटकपूर्व जामीन नाकारल्याच्या निर्णयावर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं तुर्तास नकार दिला आहे चिदंबरम यांची ही याचिका आज न्यायमूर्ती एन व्ही रमण्णा यांच्या पीठासमोर सादर झाली असता न्यायमूर्ती रमण्णा यांनी ही याचिका सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या पीठासमोर सादर करण्याचे निर्देश चिदंबरम यांचे वकील कपिल सिब्बल यांना दिले या प्रकरणी दाखल याचिकेत चिदंबरम यांनी ही कारवाई राजकीय हेत्नं प्रेरित असल्याचं म्हटलं असून आयएनएक्स मीडिया घोटाळ्याचे सूत्रधार असल्याच्या आरोपाचा इन्कार केला आहे

आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून केंद्र सरकारवर टीका करताना प्रियंका गांधी यांनी चिदंबरम सांगत असलेलं सत्य भित्र्या लोकांसाठी गैरसोयीचं असल्यानं ही कारवाई केली जात असल्याचं मत व्यक्त केलं आहे

ते एकोणनव्वद वर्षांचे होते रक्तदाब कमी झाल्याच्या तक्रारीनंतर गेल्या सात ऑगस्टपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते

त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्ख व्यक्त केलं आहे छोट्या उपग्रहांसाठी येत्या डिसेंबरपर्यंत प्रक्षेपक यान सुरु करण्याचं उद्दीष्ट असल्याचं भारतीय अंतराळ संशोधन केंद्राचे अध्यक्ष डॉ के सिवन यांनी म्हटलं आहे बंगळ्रु इथं आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत सिवन यांनी पाचशे किलोग्राम वजन असलेले छोटे उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत स्थापित करण्याच्या उद्देशानं या नवीन प्रक्षेपक यानाची रचना करण्यात आल्याची माहिती दिली यामुळे कमी खर्च आणि कमी मनूष्यबळात छोट्या उपग्रहांचा व्यावसायिक वापर करता येऊ शकेल

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या यंत्रणेचं उद्घाटन केलं सध्या मुंबई नाशिक मार्गावरच्या सर्व शिवनेरी गाड्यांमधे ही यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे

पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेचे आज यवतमाळ मध्ये आगमन झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते

अशा अपघातात मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व ओढवल्यास क्टंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणी निर्माण होतात

रात्री साडेआठ वाजता सामना सुरु होईल